कामकाज सुरु होताच विरोधकांनी वीज बिलाचा मृद्दा उपस्थित करुन गदारोळ केला त्यावेळी पवार बोलत होते प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन वीज प्रश्नी चर्चेची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली वीज तोडण्याचा सरकारचा आदेश मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली मात्र सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार असून वीज बिलासंदर्भात एक दिवस ठरवून चर्चा करुन निर्णय घेऊ असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे वीज जोडणी तोडणं थांबण्यात येईल असं ते म्हणाले वीज तोडणी तत्काळ थांबवण्याचे आदेश दिल्याबद्दल फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले

कोविड मुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला यश आलं असल्याचं मत शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर राज्य सरकारच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं

उद्योगात विदेशी ग्रंतवणूक ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन याकडेही सरकारनं विशेष लक्ष दिल्याचं ते म्हणाले पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी चर्चेत सहभागी होत कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन करुन अनेक महत्वाची कामं केल्याचं नमूद केलं राज्यपालांच्या अभिभाषणात प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर केली नसल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं

अनेक ठिकाणी लसीकरण करुन घेण्यासाठी नागरीकांमध्ये उत्साह दिसून आला

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते प्ण्यात ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव असून हा मेट्रो प्रकल्प पुणे बारामती पुणे अहमदनगर पुणे लोणावळा खंडाळा आणि इतर शहरांना जोडणार आहे असं गडकरी म्हणाले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात भारताला जगातला पहिल्या क्रमांकाचा देश बनवायचं आहे यासाठी मराठा चेम्बरन पथदर्शी आराखडा तयार करावा असही त्यानी सांगितल

यात पर्यटन स्थळे व्यापारी महत्वाच्या बाजारपेठा किती आहेत औरंगाबाद पुणे नगर साठी बसवाहतुकीतून किती उत्पन्न मिळते या मार्गावर मालवाहतुक किती आहे या बाबी तपासल्या जाणार आहेत या रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणार असून हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे

लेखा परीक्षण वेळेत आणि व्यवस्थित करून त्याचा अहवाल देण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती

काल सायंकाळी हा अपघात झाला घटनेनंतर टिप्पर चालक पसार झाला

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हे आदेश जारी केले

आज सकाळी सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं